सर्वपक्षीय नेते अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या सांत्वनासाठी शिवारात माहा चक्रीवादळ उत्तर कोकण आणि खानदेशात अतिवृष्टी घेऊन येणार आणि अरबी समुद्रासाठी यंदाचं वर्ष ठरलं शतकातलं सर्वाधिक वादळी वर्ष सरकार दहा दिवस उलटून देखील राज्यातला सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटला नाही मात्र अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून काळजीवाह सरकारला निर्णय घेण्याबाबत काही मर्यादा असून लवकरात लवकर नवीन सरकार स्थापन व्हायला हवं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते काल अकोला इथं पत्रकारांशी बोलत होते सर्व मुद्द्यांचं निराकरण होऊन नवं सरकार लवकरच स्थापन होईल असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला दरम्यान आपला पक्ष सत्तेत येईल की नाही हे लोकांना लवकरच कळेल असं विधान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे ते काल औरंगाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेत पिकांच्या पाहणीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते

शरद पवार आणि सोनीया गांधी यांच्यात आज दिल्लीत चर्चा होणार आहे त्यानंतरच राउतांचं गृहितक खरं ठरतं का ते कळेल म्हणूनच सध्या तरी ते मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर भाजपासोबत जाणार नाही अशी आरपार भूमिका घ्यायला धजावताना दिसत नाहीत राज्यात सरकार स्थापनेसाठी येत्या सात तारखेपर्यंत कोणत्याही पक्षानं दावा केला नाही तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षांसोबत चर्चा सुरु करतील अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे आठवले यांनी काल कोश्यारी यांची भेट घेतली महाराष्ट्रातील महायुतीचा गुंता सोडविण्यासाठी संघानं मध्यस्थी करावी असा सल्ला शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिला आहे ते यवतमाळ इथं बोलत होते पिक नकसान पाहणी राज्यात ऑक्टोबर महिन्यातील आणि आताही सुरु असलेल्या पावसानं विविध शेती पिकांचं मोठ नुकसान झालं असून काल राज्याच्या विविध जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांसह विविध खात्याचे मंत्री जिल्ह्यांचे संपर्कमंत्री आणि अनेक राजकीय पक्ष्यांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिक नुकसानीची पाहणी केली आणि त्यांना नुकसान भरपाईचं आश्वासन दिलं

पाऊस एरवी सप्टेंबर अखेरपर्यंतच कसाबसा पडणारा पाऊस यंदा नोव्हेंबर आला तरी जाण्याचं नाव घेत नसल्यानं राज्याच्या विविध भागात शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून बळीराजाही हवालदिल झाला आहे पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि त्याचा परिणाम याविषयीचा हा वृत्तांत पुणे महसूल विभागातील सातारा सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांनाच गेल्या तीन महिन्यात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टी आणि महाप्राचा जबर तडाखा बसला आहे या नैसर्गिक आपत्तीमुळं केवळ या तीन जिल्ह्यातील मिळून दोन लाख सत्तर हजार हेक्टर क्षेत्रावरील उभ्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे या परिसरातील ऊस द्राक्ष आणि डाळिंब यासारख्या नगदी पिकांची झालेली हानी स्थानिक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारी तर ठरली आहेच शिवाय साखर उद्योगासारख्या राज्यातील महत्वाच्या उद्योगावरही त्याचा विपरीत परिणाम होणार आहे एकूणच यदाचा लांबलेला पाऊस राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम करणारा ठरणार असल्याच स्पष्ट झालं आहे आकाशवाणीबातम्यांसाठी पुण्याहूनविनायकसोमणी ह्याम लांबलेला पाऊस आणि अनेक भागात झालेली अतिवृष्टी यामुळं यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेलेला असतानाच ऑक्टोबर अखेरपर्यंत झालेल्या आणि काही भागात त्यानंतरही सुरु असलेल्या पावसामुळं रब्बी पिकाची पेरणी देखील विलंबाने होण्याची शक्यता आहे सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात रब्बीघी पेरणी सुरु होते मात्र यंदा ऑक्टोबरअखेरपर्यंत सुरु राहिलेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी शेतात पाणी साठून राहिल्यानं रब्बीघी पेरणी करणं अशक्य बनलं आहे

त्यामुळेच रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या हरभरा ज्वारी आणि सुर्यफुल यासारख्या पिकांच्या एकूण उत्पादनावरही उशिरा होणाऱ्या पेरणीचा परिणाम होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे

तर पीकं घरं जनावरं आणि इतर मालमत्तेच्या नुकसानीची नेमकी आकडेवारी काढण्यासाठी आणखी आठवडाभर लागेल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे या पावसामुळे जायकवाडी धरणाचे दरवाजे पाचव्यांदा उघडण्यात आले असून त्याच्या बांधणीपासून प्रथमच ही घटना घडली आहे

स्नेहमिलन यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबईतल्या ऋणमुल संस्था यांच्या वतीनं जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कूटुंब आणि त्यांच्या पाल्यांसोबत स्नेहमिलनाचा कार्यक्रम काल आयोजित करण्यात आला होता

निधन नाशिक नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचे माजी आमदार सूर्यभान गडाख यांचे काल रात्री नाशिक इथं दीर्घ आजारानं निधन झाले

सिन्नर तालुक्यात औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता अपघात नाशिक नाशिकहन मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने काल कसारा घाटात या कंटेनरने सात ते आठ गाड्यांना धडक दिली

अपघातग्रस्त कंटेनरमुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती

वाशिम ब्लढाणा जिल्हातील खडकपूर्णा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदीला मोठा पुर आला या पुराचं पाणी सेनगाव तालुक्यातील धानोरा गावात घुसल त्यामुळे उरलेल्या पिकांचं नुकसान झालं असून पूरग्रस्त नागरिकांना सूरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं

हवामान् अरबी समुद्रावर सध्या किनाऱ्यापासून दूर जात असलेलं माहा नावाचं चक्रीवादळ आज आपली दिशा बदलून पुन्हा किनाऱ्याच्या दिशेनं वाटचाल करू लागेल

या काळात मच्छीमारांनी समुद्रावर जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे राज्यात कालच्यापेक्षा आज पाऊसमान कमी राहील पण वादळाच्या प्रभावामुळे विदर्भ वगळता इतर भागात ते उद्यापासून वाढेल